जगातील सर्वात मोठ्या नवीकरणीय ऊर्जा पार्कची गुजरातमध्ये कच्छ इथं पंतप्रधानांद्वारे पायाभरणी

प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन मुख्य अतिथी

शैक्षणिक सस्थांमध्ये कामधेनु अध्यासन स्थापण्यासाठी पुढाकार

लडाखी नववर्ष लोसारचा आरंभ पंतप्रधान गुजरातमधील कच्छ इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महत्त्वाकांशी प्रकल्पांच भूमिपूजन केलं यामध्ये जगातील सर्वात मोठा नवी करणीय ऊर्जा प्रकल्प सरहद डेअरीचा दूध प्रक्रिया शीतकरण आणि पॅकिंग प्रकल्प आणि समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पिण्याचं पाणी बनवण्याचा प्रकल्प यांचा समावेश आहे

हा प्रकल्प खाजगी आणि सरकारी कंपन्यांमार्फत उभारला जाणार असून पावर ग्रीड कॉर्पोरेशन हि सरकारी कंपनी या प्रकल्पावर नियंत्रण असणारी मुख्य कंपनी आहे भारत पाक सीमा भागात हा प्रकल्प असल्यामुळे या सर्व प्रकल्पाच्या भूमी क्षेत्रावर लष्कराचं नियंत्रण असणार आहे कच्छ मधील मांडवी जवळ गुंडीयाली गावात समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचं गोड पाणी करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत असून त्याचा कोनशीला समारंभही आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला

या प्रकल्पाचा कोनशिला अनावरण समारंभही आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय

लसीकरण व्यापक प्रमाणावर कोविड लशीकरण अभियान राबवण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

लसीकरणाच्या लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी कोविड वॅकसिन इंटेलीजंस नेटवर्कचा उपयोग करण्यात येणार असून पूर्व नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्य क्रमानुसार लस दिली जाईल

इंटरनेटच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या या आरोग्य सुविधेमुळे वेळ आणि पैशांची बचत होत असून लोकांना उपचार घेणं सुकर होत आहे कोरोनाकाळात या ई संजीवनी उपचार सेवेनं मोठी क्रांती घडवली आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

प्रजासत्ताक दिन निमंत्रण पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलनाच्या कार्यक्रमाला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डेमिनिक राब यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जय शंकर यांच्याशी आज झालेल्या चर्चेत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं असल्याचं सांगितलं उपराष्ट्रपती देशात आर्थिक विकास आणि पर्यावरण संतुलन राखण्याची आवश्यकता असून त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि वित्त आयोगाने करांमध्ये सवलत देऊन पर्यावरण पूरक हरित घरे उभारण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं

अशा पर्यावरण पूरक हरित घरांच्या इमारतीसंबधी सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रसार माध्यमांनी पुढाकार घ्यावा तसच खासगी आणि सरकारी गृहनिर्माण प्रकल्पात हरित गृहांच्या निर्मितीसाठी विकासकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असंही नायडू यांनी यावेळी सांगितलं

एग्रोव्हिजनतर्फे अन्न प्रक्रियेवर आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते

ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातले मंत्रीच प्रश्न निर्माण करीत आहेत धनगर समाजाकडे दुर्लक्ष केलं जात आहे सारथीला निधी दिला असं सरकारकडून सांगितलं जातं मात्र आज सारथीअंतर्गत सुरू असलेल्या सर्वच योजना बंद आहेत अशी टीका त्यांनी केली

त्यातल्या शिफारशी वाचल्या तर केंद्र सरकारचा कृषी कायदा आणि या शिफारशी सारख्याच असल्याचं कळतं असंही फडणवीस यांनी नमूद केलं कोरोनामुळे देशातले सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणला हा सरकारचा दावा फोल आहे अशी टीकाही त्यांनी केली दरम्यान अधिवेशनात काल रिपब्लिक टीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक अर्णब गोस्वामी अभिनेत्री कंगना राणावत यांच्या वक्तव्याबाबत आणलेल्या हक्कभंग प्रस्तावावर निर्णय घेणाऱ्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी पुढच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्यात आली ग्लोबल टीचर म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित झालेले सोलापूरमधले शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा सन्मान म्हणून त्यांना सरकारनं विधान परिषदेचं सदस्यत्व द्यावं अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी डिसले गुरूजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता त्यावर बोलताना दरेकर यांनी ही मागणी केली लडाख लोसार लडाख प्रदेशातील लोकांनी लडाखी नव वर्ष लोसारचं आज स्वागत केलं

ध्वनी लडाखी नव वर्ष लोसार निमित्त लेहमधील चोकांग विहारामध्ये सांकेतिक स्वरुपात विशेष प्रार्थनांच आयोजन करण्यात आलं कोविडची साथ संपावी आणि विश्व शांतता आणि बंधुत्वासाठी पूजा करुन या नववर्षाचा आरंभ करण्यात आला लडाख बौद्ध संघटनेची युवा शाखा आणि लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेनं या सांकेतिक सोहळ्याचं आयोजन केलं होतं धार्मिक संहितांचं पठण केलं जात असताना तारचेन या पारंपरिक ध्वजाचं आरोहण या नव वर्षाच्या निमित्तानं करण्यात आलं कलाकारांनी विश्वाच्या उत्पत्तीवरील एक गाणं गायलं आणि विश्व शांती राखण्यासाठी दुष्ट शक्तींचा सामना करण्याचं आवाहन केलं ढोलांच्या तालावर समारंभपूर्वक उत्सवी नृत्य देखील सादर करण्यात आलं या वर्षाचे पहिले तीन दिवस उत्सवाच्या दृष्टिनं महत्त्वाचे असतात

लडाखी लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात लोसार उत्सव अतिशय महत्त्वाचा मानला जातो लडाखचे नायब राज्यपाल आर के माथुर यांनी लोसारनिमित्त लडाखींना शुभेच्छा देताना कोरोनाचा सामना करण्यात त्यांनी दाखविलेल्या धैर्याचं कौतुक केलं लेह आणि कारगिल पर्वतीय विकास परिषदांचे प्रमुख ताशी ग्याल्तसन आणि फीरोझ अहमद खान तसंच लडाखचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनी देखील लोसारनिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आकाशवाणीच्या बातम्यांसाठी लेह इथून रमेश चंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे कर्नाटक कर्नाटक विधानपरिषदेत आज सभापती प्रतापचंद शेट्टी यांच्या विरोधात अविश्वास ठरावावर चर्चा सुरू झाल्यावर मोठा गदारोळ झाला आणि सभागृहाच कामकाज अनिश्वित काळासाठी स्थगित करावं लागलं आज सकाळी सभापती सभागृहात येण्यापूर्वीच अविश्वास दर्शक ठरावावर चर्चा करण्यासाठी उपसभापती धर्मे गौडा यांनी सभागृहाच कामकाज सुरू केलं त्याला भाजपा आणि जनता दलाच्या सदस्यांचा पाठिंबा होता मात्र कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतला आणि गोंधळ वाढला कॉंग्रेस सदस्यांनी बळजबरीने उपसभापती धर्मे गौडा यांना सभापतीच्या खुर्चीवरून उठवलं या गदारोळातच सभापतींचं आगमन होऊन त्यांनी सभागृहाच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केलं कामधेन चेअर राष्ट्रीय कामधेनु आयोगाच्या वतीनं आज देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या प्रमुखांसाठी कामधेनु अध्यासन या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचं आयोजन केलं होतं विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय तांत्रिक शिक्षण परिषद आणि अखिल भारतीय विद्यापीठ संघटनेच्या सहकार्याने या वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं देशातल्या सर्व विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांत कामधेनु अध्यासनाची स्थापना करावी असं आवाहन यावेळी राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष डॉ वल्लभभाई कथीरिया यांनी सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या प्रमुखांना केलं शपथ आसामच्या कोक्राझारमध्ये आज युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलचे अध्यक्ष प्रमोद बोरो यांनी बोडोलॅड प्रादेशिक परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शपथ घेतली भारतीय जनता पार्टी आणि गण सुरक्षा पार्टीने त्यांना आपला पाठींबा जाहीर केला यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष रणजीत कुमार दास पूर्वोत्तर लोकतांत्रिक आघाडीचे हेमंत बिस्वा सरमा आदी मान्यवर उपस्थित होते